ते काल मृंबईत आयोजित भारतीय आर्थिक मेळाव्यात बोलत होते या कायद्याबाबत विरोधी पक्ष गैरप्रचार करत आहेत असा आरोप त्यांनी केला या कायद्याच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई केलेली नाही फक्त निदर्शनकाळात गुंडगिरी आणि जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध मात्र कारवाई केली जात आहे असं शहा यांनी सांगितलं विविध राजकीय पक्ष आणि गटांनी या कायद्याला विरोध केला असताना शहा यांनी हा कायदा मागे घेण्याबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे हा कायदा रद्द करण्याची कुठलीच शक्यता नाही असं त्यांनी एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं

या मंडळाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ श्रीराम लागू यांचं काल रात्री पृण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं

पिंजरा सामना सिंहासन मुका सुगंधी कट्टा या चित्रपटातल्या अभिनयानंही त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली मराठी बरोबरच घरोंदा लावारिस अग्निपरीक्षा कामचोर उकार काला बाजार किशन कन्हैय्या गांधी घूंगरू की आवाज यासारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी फिल्मफेअर कालिदास सन्मान दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव संगीत नाटक अकादमी फेलोशिप राजश्री शाहू कला गौरवसह अनेक प्रस्कारही मिळाले

लागू यांच्या निधनानंतर त्यांना चित्रपटसुष्टीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे

उद्या अंतिम सामन्यात भारताची गाठ स्वीडनशी पडणार आहे